कॅरोलिना प्लिस्कोवाचा धक्कादायक पराभव केंद्रात नव्यानं स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं काल घेतलेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेतले प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ देशातल्या सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी ही योजना व्यापक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला यापूर्वी केवळ दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळत होता

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका वर्षात तीन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये जमा केले जातात लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना साठ वर्ष वयानंतर दरमहा तीन हजार रुपयांचं निवृतीवेतन देणाऱ्या प्रधानमंत्री किसान पेन्शन योजनेला मंज्री देण्याचा आणखी एक महत्वाचा निर्णय काल कैंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज आपल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला राजनाथ सिंह यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या य्द्ध स्मारकाला भेट देऊन शहिदांना अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी तिन्ही संरक्षण दल प्रमुखांच्या उपस्थितीत कार्यभार स्वीकारला

पर्यावरण संरक्षण आणि यासंबंधी समस्या सोडवायला सरकारचं प्राधान्य राहील असं जावडेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं नवी दिल्लीत काल इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ कस्तूरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मस्दा केंद्रीय मन्ष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे सोपवला

काँग्रेस संसदिय पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड झाली आहे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज दिल्लीत झाली या खासदारांनी संसदेच्या आगामी अधिवेशनातली पक्षाची रणनिती ठरवली पक्षाध्यक्ष राह्ल गांधी यांनी मतदारांचे तसंच पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानले

राहूल गांधीनी पक्ष्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे

ओदिशा राज्य विधानसभेचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते सूर्यनारायण पात्रा यांची आज एकमतानं निवड झाली त्यांचं नाव म्ख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सुचवलं तर संसदीय कामकाजमंत्री बिक्रम अरुख यांनी त्याला अन्मोदन दिलं

ही माहिती नव्या मांडणीनुसार देण्यात आल्याचं सांख्यिकी सचिव प्रवीण श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं

काश्मिर खो यात विविध दहशतवादी संघटनांमधे कार्यरत असलेल्या पाच तरुणांनी हिंसेचा मार्ग झुगारुन आत्मसमर्पण केलं कूलगाम पोलीस आणि या तरुणांच्या संयुक्त प्रयत्नांतुन हे तरुण मुख्य प्रवाहात सहभागी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली सुरक्षेच्या कारणामुळे या तरुणांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे जीएसपी म्हणजेच जनरलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरेंस या अंतर्गत भारताचा विकसनशील लाभार्थी देश हा दर्जा काढून घेण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला भारताने आपली बाजारपेठ पूर्णपणे आणि वाजवी पद्धतीने अमेरिकेसाठी खुली करण्यासाठी मान्यता न दिल्यानं हा निर्णय घेण्यात आला

जीएसपी ही दशकभरापासून अस्तिवात असलेली पद्धत असून त्या अंतर्गत काही देशांना अमेरिकेत माल आयातीवर कर द्यावा लागत नाही

भारत पॅसिफिक क्षेत्रात मुक्त खुल्या समृद्ध आणि सर्वसमावेशक प्रयत्नांसाठी कटिबद्ध असल्याचा प्नरुच्चार भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिकेनं काल बँकॉकमध्ये झालेल्या बैठकीत केला

दळणवळण पायाभूत सुविधांचा विकास क्षेत्रीय सुरक्षा दहशतवाद विरोध सागरी सहकार्य आणि सायबर स्रक्षा या क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत चर्चा झाली

हल्लेखोर त्याच कार्यालयातला कायम कर्मचारी असल्याचा पोलीसांना संशय आहे पोलीसांनी प्रत्य्तरात केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला एक पोलीस अधिकारीही जखमी झाला आहे श्रीलंकेत इस्टर संडेला झालेले दहशतवादी हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या मूलभूत अधिकार याचिकांवरची स्नावणी पूर्ण पीठाकडे सोपवण्याची विनंती श्रीलंकेच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे हे प्रकरण राष्ट्रहीताच्या म्द्द्याचं असल्याम्ळे अशी विंनती करत असल्याचं श्रीलंका सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितलं अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती ग्प्तहेर संस्थाकडून मिळाल्यानंतरही पोलीस महानिरीक्षक आणि तत्कालीन संरक्षण सचिवांनी आवश्यक पावले उचलली नाहीत हे जनतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे असा आरोप अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी केला

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी पैसा जमवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे त्यांची शिक्षा सुरु झाली असल्याचं सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे फ्रेंच ख्ल्या टेनिस स्पर्धेत चेक प्रजासत्ताकच्या द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाचा काल धक्कादायक पराभव झाला

गतविजेता तिसरा मानांकित राफेल नादाल रॉजर फेडरर की निशिकोरी स्लोन स्टिफन्स यांनी उपउपांत्य फेरीत धडक मारली